लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची आज सांगता होईल

यामधे आंध्रप्रदेश अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम अंदमान निकोबार लक्षद्विप तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे याबरोबरच आसाम बिहार छत्तीसगड जम्मू कश्मीर महाराष्ट्र मणिपूर ओदिशा त्रिपुरा उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातही पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे आंध्रदेश सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि ओदिशा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचीही आज सांगता होईल लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस आहे

उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल

लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाची सव्याज परतफेड विकासाच्या रुपात करण्याची ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज लातूर जिल्ह्यात औसा शि निवडणूक प्रचारसभेत बोलत होते

पुन्हा सत्तेत आल्यावर शेतक यांना तसंच साठ वर्षांवर वय असलेल्या छोट्या दुकानदारांना निवृत्ती वेतन देणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करणार असून आगामी काळात पाण्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय सुरु करु असं ते म्हणाले सशक्त भारत आणि सुशासन हा आमचा मंत्र आहे दहशतवादाचं समुळ उच्चाटन करणार असून देश सुरक्षित हातात आहे असं मोदी म्हणाले विरोधकांचा मात्र आपल्या वीर जवानांवर विद्वास नाही काँप्रेस आणि मित्रपक्षांचे विचार देशविरोधी आहेत मतांसाठी त्यांनी सुरक्षेकडे डोळेझाक केली याऊलट राष्ट्वाद हीच आमची प्रेरणा आहे असं मोदी म्हणाले शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसही यावेळी उपस्थित होते पीक विमा योजनेत शेतक यांची अडवणूक करणा या विमा कंपन्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्र्यांकडे केली फडनवीस यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यातून पाकिस्तानची भाषा बोलत असून अशा लोकांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे असं ते म्हणाले

कर्नाटकातही मोदी यांच्या आज दोन प्रचारसभा होणार आहेत चित्रदुर्गमधे दुपारी अडीच वाजता तर संध्याकाळी पाचच्या सुमाराला मस्त्रिमधे सभा होईल चामराजनगर लोकसभा मतदार संघातल्या भाजपा उमेदवारासाठी चित्रदुर्गमधे होणा या सभेसाठी अठराशे पोलीस तस्त्रि केले असून मंसुरमधे दीड हजार पोलीस अधिकारी सुरक्षेची व्यवस्था पाहतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एल सी डी स्क्रीनची व्यवस्थाही केली आहे संध्याकाळी तामिळनाडूत कोईमतूर क्रि मोदी यांची सभा होणार आहे काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज असममधे हस्तिकांडी जिल्ह्यात तसंच बिहारमधे गया जिल्ह्यात प्रचारदौरा करणार आहेत बसपाच्या नेत्या मायावती आज बिजनोर श्रीं प्रचारसभा घेणार आहेत तमिळनाडूच्या कोईमतूर क्वे आज संध्याकाळी होणा या भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे कोवई तिरुपूर व्रिड पोल्लाची आणि निलगीरी या पाच मतदार संघामधल्या भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचारसभा घेतील या सभेसाठी विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन हजार पोलीस तत्तित केले आहेत याशिवाय शैजारच्या विभागांमधून अतिरिक्त एक हजार पोलीस बोलावून घेतले आहेत प्रधानमंत्री कर्नाटकमधल्या मधूरे खिली प्रचारसभा आटोपून कोईमतूर खिं पोचतील

राज्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा लढत असलेल्या गांधीनगर मतदार संघाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे

काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता

याबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे दिल्लीच्या आयकर महासंचालनालयानं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र भोपाळ वि्रू आणि गोव्यात छापे आणि जप्तीची कारवाई या टोळीवर केली

ही रक्कम गोळा केल्याच्या आणि वाटल्याच्या नोंदी हातानं लिहिलेल्या डायरी कंम्प्यूटर फाईल आणि एक्सल शिटच्या स्वरुपात हस्तगत केल्या आहेत दिल्लीच्या उच्चध्रू भागात अनेक बेहिशेबी आणि बेनामी मालमत्ता आढळली असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे

यावेळी त्यांनी सहा जवानांना मरणोत्तर शौर्य पदक बहाल केली देशवासियांनी शांततापूर्ण वातावरणात प्रगतीकडे अग्रेसर व्हावं असं कोविंद यांनी याप्रसंगी सांगितलं

जम्मू कश्मीरमधे दहशतवाद विरुद्दच्या लढ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली

त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो याप्रसंगी राष्ट्रपतींनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या नातेवाईकांना उपयोगी ठरणा या वीर परिवार या एपचं उद्वाटन केलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नई क्वे सामना होणार आहे रात्री आठ वाजता हा सामना सुरु होईल गुणतालिकेत दोन्ही संघांचे प्रत्येकी आठ गुण आहेत मात्र धावगतीच्या जोरावर कोलकाता संघ वरच्या स्थानावर आहे काल रात्री मोहाली ॐ झालेल्या सामन्यात किंग्ज ॠव्हन पंजाबनं सनरायजर्स हस्त्रिबादवर सहा गडी राखून विजय मिळवला

यात तीन महिलांचा समावेश आहे एराबोर पोलीस ठाण्यात सुकमाचे पोलीस अधीक्षक एम एस मरावी यांच्यासमोर त्यांनी शस्त्रं खाली ठेवली यापक्ती सतरा नक्षलवाद्यांच्या नावानं पकड वॉरंट जारी झाली आहेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष पी सी मोदी आणि महसूल सचिव ए बी पांडे यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्राप्तीकर छापासत्रांबद्दल चर्चा केली